भारतातली कर प्रणाली स्लभ असल्याम्ळे करदाते आणि कंपन्या समाधानी आहेत

सणास्दीचे दिवस आणि हिवाळा येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग प्रतिबंधांबाबत केंद्र सरकारनं जनजाग़ती मोहीम स्रू केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशाद्वारे या अभियानाची आज स्रुवात केली कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जनतेनं एक व्हावं असं आवाहन मोदी यांनी ट्विटर संदेशात केलं आहे मास्क वापरणं सामाजिक अंतर राखणं आणि वेळोवेळी हात धृणं या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा असं ही त्यांनी म्हटलं आहे

मास्क वापरणं सामाजिक अंतर राखणं आणि वेळोवेळी हात ध्णं हे तीन म्ख्य संदेश या मोहिमेअंतर्गत दिले जाणार आहेत लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या जनआंदोलनासाठी संदेश दिला आहे

अहमदनगर रेल्वे स्थानकातही शारीरिक अंतर राखत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोरोना जन आंदोलनाची शपथ घेतली वाशिम जिल्ह्यात कोरोना प्रतिबंध जन चेतना अभियानांतर्गत दक्षिण मध्य रेल्वेच्या वाशिम रेल्वे स्थानकाचे स्टेशन सुपरिटेडेंट एम

उजवे यांनी कर्मचाऱ्यांना शपथ दिली सामान्य नागरिकही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहेत

भाजपा हा मानवतावादावर आधारित आणि अंत्योयदयासाठी कार्यरत असलेला पक्ष असून सध्याचं केंद्रातल सरकार या मार्गावरुनचं वाटचाल करत आहे असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यकरणीच्या बैठकीत बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाम्ळे हे सरकार सशक्त आणि महत्वाचे निर्णय घेणारं सरकार म्हणून ओळखल जातं असं त्यांनी सांगितलं

कोरोना संकट हातळण्याच्या राज्यसरकारच्या पद्धतीवर त्यांनी टीका केली आमची सता असताना मराठ्याना आरक्षण देताना इतर मागासवर्गीयांच्या हिताचंही रक्षण केलं मात्र हे सरकार इतर मागसवर्गीय आणि मराठा समाजात फ्ट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचं असं त्यांनी सांगितलं मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत सहयाद्री अतिथीगृहात महत्वाची बैठक सुरू आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विविध घटकांशी चर्चेअंती पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे मंत्री अशोक चव्हाण हे खासदार संभाजी राजे यांच्याशी बैठक करणार आहेत तर आमदार विनायक मेटे गोलमेज परिषदेचे स्रेश पाटील यांच्याशीही मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण चर्चा करणार आहेत राज्यभरातील मराठा समाजाच्या विविध प्रतिनिधींशी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली जाणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या बाजार आणि उदयान समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या चंद्रावती शिवाजी मोरे यांची निवड झाली आहे या अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडण्कीत त्यांनी भाजपच्या स्वप्ना म्हात्रे यांच्यावर विजय मिळवला

नागप्र इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गृहमंत्री अनिल देशम्ख यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं

परभणी इथं ओबीसीच्या विविध संघटनांनी आज ओबीसीच्या प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण देव् नये अशी मागणी करणार निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं गडचिरोली जिल्ह्यातही आज या मागणीसाठी जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं

म्ंबईचे पोलीस आय्क्त परमवीर सिंग यांनी आज मूंबईत वार्ताहर परिषदेत ही माहीती दिली या प्रकरणी दोघाना अटक केली असून कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असल्याचं त्यांनी सांगितलं या दोघांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे भारत ब्रॉडकास्ट ओडिअन्स रिसर्च कोन्सिल ही संस्था भारतीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच भारतीय द्रसंचार नियामक प्राधिकरण यांच्या आधिपत्याखाली काम करते टीआरपीत फेरफार केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम लक्ष्य केलेल्या वाहिन्यांवर होतो कोट्यावधी रुपयांचं नुकसान होतं अशी माहिती त्यांनी दिली या प्रकरणी मालाड येथून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्यानं पूर्वी बीएमआरसीचा भाग असलेल्या एका कंपनीसाठी काम केल्याचं प्राथमिक चौकशीत आढळून आलं असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या कोरोना प्रतिबंधक जनजाग़ती अभिय़ानात जेष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनीही आपला सहभाग नोंदवला

त्यानुसार आज प्राथमिक अधिसूचनेला मंजुरी दिली आहे त्यानंतर चौकशी होऊन अंतिम अधिसूचना काढली जाईल असंही वनमंत्र्यांनी सांगितलं प्राथमिक अधिस्चनेन्सार वन जमाबंदी अधिकारी कोकण नवी मंबई हे या जमिनीवरचे हक्क स्वरूप व्याप्ती याबाबत चौकशी करतील तर त्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्याकडे अपील करता येईल अशी माहितीही राठोड यांनी दिली कोरोनाम्ळे बंद असलेली दशावतार ही कला नाट्यरुपानं सादर करण्याची परवानगी देऊन कलाकारांचे उपजीविकेचे साधन स्रु करावे अशी मागणी कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी म्ख्यमंत्री उदधव ठाकरे आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशम्ख यांना पत्राद्वारे केली आहे दशावतार कला हे सिंध्दर्गातल्या जनतेच सांस्कृतिक अंग असून शेकडो दशावतार नाट्य मंडळ सिंध्दर्ग जिल्हयात कार्यरत आहेत

खासदार संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपावरुन अष्ठव्होकेट ग्णरत्न सदावर्ते यांच्याविरुद्ध नाशिकमध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात ग्न्हा दाखल झाला आहे

आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे

आताच हाती आलेल्या बातमीन्सार यंदाचा साहित्यासाठीचा नोबेल प्रस्कार प्रख्यात अमेरिकन कवयित्री ल्ईस ग्ल्क यांना जाहीर झाला आहे स्विडिश अकादमीने आज ही घोषणा केली